सकाळी साडे अकराच्या सुमारास मोदी हे पुदुच्चेरी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करतील

तमिळनाडूमध्ये नेवेली औष्णिक उर्जा प्रकल्पाचं लोकार्पण मोर्दींच्या हस्ते होणार आहे

याशिवाय लोअर भवानी प्रकल्प यंत्रणेचं विस्तारीकरण आणि आध्निकीकरण कामाचं भूमिप्जन तसंच कोरमपल्लम इथं आठ पदरी प्लाचं आणि चिदंबनार बंदरात रेल्वे प्लाचं उद्घाटनही मोदी करणार आहेत याच बंदरात एका सौर प्रकल्पाचंही ते उद्घाटन करतील

प्रशासनाची गती वाढवणं आणि योजनांची अंमलबजावणी वेळेत करणं यासाठी सुरू करण्यात आलेल्या प्रगती या बह्विभागीय विभागाच्या बैठकीत ते बोलत होते ग्रामीण रस्ते विभागाबाबतच्या तक्रारी तसंच या योजनेतून प्लॅस्टिकच्या निर्मूलनासंदर्भातल्या कामांचा त्यांनी आढावा घेतला या बैठकीत आठ प्रकल्पांसह दहा घटकांवर लक्ष कैंद्रित करण्याचं निश्चित करण्यात आलं आठ प्रकल्पांपैकी तीन रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाचे आहेत दोन रेल्वे मंत्रालयाचे आहेत तर ऊर्जा पेट्रोलियम आणि गृह या मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा प्रत्येकी एक प्रकल्प आहे या बैठकीत पंतप्रधानांनी काही प्रकल्पांच्या अंमलबजावणीत होणाऱ्या विलंबाबाबत चिंता व्यक्त केली या प्रकल्पांशी संबंधित समस्यांचं कालबद्ध पद्धतीनं निराकरण करावं अशी सूचनाही त्यांनी केली छतीसगड नक्षलवादी छत्तीसगडमधल्या बस्तर भागात नक्षलवाद्यांनी केलेल्या दोन वेगवेगळ्या हल्ल्यांमध्ये दोन स्रक्षा जवान ह्तात्मा झाले आमच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीन्सार नारायणपूर जिल्ह्यातल्या सोनपूर भागात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत जिल्हा राखीव दलाचा एक जवान ह्तात्मा झाला तर महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या भागात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडीच्या स्फोटात भारत तिबेट सीमा पोलीस दलाच्या एका जवानाला हौतात्म्य आलं

अन्न कार्यक्रम कोरोना परिस्थितीमुळं अनेक मुलांना शाळांमधून मिळणाऱ्या भोजनाला मुकावं लागत असून या मोहिमेचा वेग मंदावला असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी एका अहवालात म्हटलं आहे जगभरातल्या कोट्यवधी मुलांना शाळांमधून मोफत पोषण आहार देणारा जागतिक अन्न कार्यक्रम कोरोनामुळं अडचणीत आला असल्याचं या अहवालात म्हटलं आहे

मात्र कोरोना काळात शाळाच बंद झाल्यानं ही मुलं पोषण आहारापासून वंचित राहत आहेत त्यामुळं विविध देशांचं सहकार्य घेत या अन्न कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी सांगितलं आहे

इथली परिस्थिती आता नियंत्रणात असल्याचं सरकारनं सांगितलं आहे गुंडांच्या टोळ्यांनी ठरवून एकाच वेळी देशातल्या चार तुरुंगांमध्ये दंगल घडवून आणली होती या दंगलीमध्ये शस्त्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला होता यानंतर सरकारनं तुरुंगाच्या परिसरात शस्त्रांच्या वापरावर कडक नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे मॉरीशस मॉरीशसच्या अडचणीच्या काळात भारतानं त्यांना कायमच मदत केली असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल सांगितलं मॉरीशसमधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधताना जयशंकर म्हणाले की मॉरीशसच्या मागणीनुसार भारतानं कोरोना प्रतिबंधक लशीच्या एक लाख मात्रा पाठवल्या आहेत तसंच येत्या काही आठवड्यांमध्ये या देशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत प्रयत्न करेल जयशंकर यांचा मॉरीशस दौरा काल संपला त्यांच्या या दौऱ्यात भारत आणि मॉरीशसनं सर्वसमावेशक आर्थिक सहकार्य आणि भागीदारी करार झाला भारताबरोबर अशा प्रकारचा करार झालेला मॉरीशस हा पहिलाच आफ्रिकी देश आहे रेल्वे भाडेवाढ गरज नसताना प्रवास करण्यापासून लोकांना परावृत करण्यासाठीच प्रवासी रेल्वे सेवा आणि इतर लघु पल्ल्याच्या रेल्वेसाठी भाडेवाढ केली असल्याचं स्पष्टीकरण रेल्वे मंत्रालयानं दिलं आहे काही राज्यांमध्ये कोरोना संसर्गाचं प्रमाण अचानक वाढल्यानं हा निर्णय घेण्यात आला असून गर्दी टाळण्याचा आणि त्याद्वारे संसर्ग रोखण्याचा हा प्रयत्न असल्याच रेल्वे मंत्रालयान म्हटलं आहे गेल्या वर्षी मार्चमध्ये टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर खंडित केलेली नियमित प्रवासी रेल्वे सेवा आता टप्प्याटप्प्यात सुरू केली जात आहे एकूण परिस्थिती आणि इतर विविध मुद्द्यांचा विचार केल्यानंतर ही सेवा पूर्ववत केली जाणार आहे

पारपत्र आणि व्हिसा विभागाच्या सचिवांनी बैठकीचं अध्यक्षपद भूषवताना आगामी वर्षासाठीच्या कामांचा आराखडा सादर केला

त्यानंतर सावध सुरुवात करणाऱ्या भारतानंही पहिल्या सत्रात तीन गडी गमावले

चार सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी आतापर्यंत एक एक सामना जिंकला आहे

मुंबई आणि कोलकत्यात आकाश निरश्व राहण्याचा अंदाज असून चेन्नईमध्ये मात्र हवामान अंशत ढगाळ राहील

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार